प्रत्येक अपयश म्हणजे एक धडा असतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात वक्तव्य

आघाडीचं आवाहन

परीक्षांमध्ये चांगले ग्ण मिळवणं म्हणजेच सर्वस्व नाही आणि या विचारांमधून विद्याथ्यांनी बाहेर पडावं प्रत्येक अपयश म्हणजे एक धडा असतो आणि अभ्यासातील उणीवा म्हणजे त्मच्यातील सर्वोतम कामगिरी अद्याप व्हायची असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आज विद्यार्थी शिक्षक आणि पालकांसोबत परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात ते बोलत होते अभ्यासाव्यतिरिक्त इतर उपक्रमांमध्ये भाग न घेणारे विदयार्थी एखाद्या रोबोट सारखे यंत्रवत बनतात त्यासोबतच इलेक्ट्रानिक उपकरणांमध्ये जास्त वेळ घालवून विद्याथ्र्यांचं न्कसान होत असून विद्याथ्र्यांनी स्वतःवर नियंत्रण ठेवत तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं प्रत्येक दिवशी एक तास तंत्रज्ञान म्क्त जगण्याचा असावा विद्याश्र्यांनी आपला वेळ क्टूंब मित्र प्स्तकं पाळीव प्राणी किंवा उद्यानात घालवावा असा सल्लाही त्यांनी दिला तसंच विद्याथ्र्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरंही दिली

शालेय विद्याश्र्यांसोबतच्या संवादाचं हे तिसरं सत्र असून देशभरातील दोन हजार पालक विद्यार्थी आणि शिक्षकांनी कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थिती लावली तर हजारो लोकांनी कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरसच्या माध्यमातून पंतप्रधानांचे विचार जाणून घेतले नागप्रातही अनेक विद्यार्थी आणि शिक्षकांनी परीक्षा पे चर्चा कार्यक्रम ऐकला

व तो भाग मला सर्वात जास्त आवडला इतिहास व इतर शाळेतील विविध उपक्रम यांच्यात समतोल कसा साधावा हे ही माननिय पंतप्रधानांनी सांगितलं तसंच शिक्षिका संजिवणी नांदे यांनीही परीक्षा पे चर्चा कार्यक्रमानंतर आपलं मत व्यक्त केलं

आज विद्याश्र्यांनी तंत्रज्ञानाचे ग्लाम न होता त्याला आपलं साहाय्य बनवून त्याची योग्य वापर करून पण गैर वापर न करता आय्ष्य कसं सूंदर होऊ शकते ते त्यांनी सांगितलं तर दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर झालेल्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात सहभागी झालेल्या वर्धेच्या केंद्रिय विद्यालयाचा विद्यार्थी विनायक च्टे यानं दिल्लीतून आकाशवाणीशी बोलताना सांगितलं की साऊंड बाईट आपल्या देशाचे पंतप्रधान श्री

जसे की आपला अभ्यास कसा करावे आणि आपण जे पेपर जवा येते तेव्हा तो तणाव आपल्या डोक्यावर येते तो कसा कमी करावा

अर्थमंत्री निर्मला सीतारामण् आणि अर्थराज्यमंत्री अन्राग ठाकूर यांच्या प्रम्ख उपस्थितीत गोड शिरा तयार करण्यात आला यावेळी मंत्रालयाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यात भाग घेतला या समारंभानंतर अर्थसंकल्प संसदेत सादर होईपर्यंत अर्थमंत्रालयाचे अधिकारी छापखान्यातच राहतात हे विशेष

राजकीय पक्षांना निधी देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या निवडण्क रोखे अर्थात इलेक्टोरल बॉन्ड घोटाळ्या प्रकरणी अंतरीम स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे या योजनेला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका स्वयंसेवी संस्था एसोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या स्वयंसेवी संस्थेनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केली असून केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगानं यावर आपली भूमिका स्पष्ट करावी असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे दरम्यान निवडणूक आयोगाचे वकील आणि ज्येष्ठ विधीतज्ञ राकेश दविवेदी यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे उतर सादर करण्यासाठी आणखी चार आठवड्यांचा वेळ मागितला आहे दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकित स्रक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवादयांना ठार केली शोपियानच्या वाच्छी झेनपोरा भागात हे दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी तपास मोहिम राबविली होती

दरम्यान घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त झाला असून कारवाई अध्याप सूर असल्याचं समजतं दहशतवादयांपैकी एक हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर असल्याचं सुरक्षा दलांनी सांगितलं आहे मात्र अन्य दोघांची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी कार्यकारी अध्यक्ष जे

नड्डा यांची बिनविरोध निवड झाली आहे राजधानी दिल्लीत पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेनंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि निवडणूक निरीक्षक राधामोहन सिंग यांनी त्यांना अध्यक्ष पदाचं प्रमाण पत्र सोपवलं

पी नड्डा हिमाचल प्रदेशचे असून अनेक वर्षापासून भाजपाच्या संसदीय मंडळाचे सदस्य आहेत

त्यांनी आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली देशाची आर्थिक स्थिती वाईट असून महसूल तूट भरून निघणार की नाही अशी आजची आर्थिक स्थिती असून ही तूट जर भरून निघाली नाही तर देश दिवाळखोरीच्या मार्गावर येऊ ठेपेल असं त्यांनी सांगितलं त्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले साऊंड बाईट देशाला बँक क्रप्सीच्या मार्गावर आणलेला आहे आणि आमचं चक्रेंज आहे की या सरकारला की आम्ही जे आकडेवारी देतो आहे ती खोटी आहे ती त्यांनी सिद्ध करून दाखवावे आणि म्हणून वंचित बहजन आघाडीने एन आर सी

ए ए

आर

पारवा येथील या बहचर्चित खून प्रकरणातील दहा आरोपींना दहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली यवतमाळच्या विशेष जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एम

यात दहा आरोपींना दुहेरी जन्मठेप सुनावण्यात आली तर तिघांची प्रावा आणि संशयाचा लाभ देत निर्दोष म्क्तता करण्यात आली यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणूकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीने पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींचा मेळावा घेऊन शक्तीप्रदर्शन केले महाविकास आघाडीत बंडाळी झाल्याने आपली मते फ्टू नये म्हणून सर्व मतदार आणि नेते पदाधिकाऱ्यांनी आघाडीच्याच उमेदवाराला विजयी करण्याबाबत यावेळी शपथ देखील देववीण्यात आली दरम्यान या मेळाव्यात शिवसेना खासदार भावना गवळी काँग्रेस खासदार बाळू धानोरकर आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी गैरहजेरी लावल्याने त्यांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे सामाजिक न्याय विभाग हा समाजातील वंचित घटकाला न्याय देणारा विभाग आहे त्यामुळे या विभागाच्या योजना समाजातील तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा अशा सूचना सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या वाशिम शासकीय विश्रामगृह इथं आज झालेल्या समाज कल्याण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते चंद्रपूर आणि सिंधूद्र्ग जिल्ह्यासाठी तयार करण्यात आलेली चांदा ते बांदा योजना याप्ढे देखील सुरू राहील त्यात खंड पडणार नाही अशी महत्वपूर्ण घोषणा राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज चंद्रपूर इथं केली

नागपूर शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याच्या उददेशाने साकारण्यात येणाऱ्या नागपूर मेट्रो प्रकल्पाचे कार्याला सुरवात झाल्यापासून पर्यावरण संवर्धनावर विशेष भर देण्यात आले आहे

त्रिज्या या मराठी चित्रपटाला बांगलादेशातल्या ढाका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोतम छायाचित्रणाचा प्रस्कार जाहीर झाला आहे स्वप्नील शेटे या चित्रपटाचा छायाचित्रकार आहे अरविंद पखाले आणि बॉम्बे बर्लिन फिल्मस् यांची संयुक्त निर्मिती असलेल्या त्रिज्या या चित्रपटाला यापूर्वी शंघाई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव तसंच इस्टोनिया इथल्या ब्लक्क नाईटस् आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी निवड झालेली आहे स्वप्नील शेटे यानी याआधी उदाणार्थ नेमाडे शोध तथागत ब्दधांच्या पदचिन्हांचा हा माहितीपट तसंच पठार आणि भूख यासारख्या गाजलेल्या लघ्पटांचे छायाचित्रण केलेलं आहे

एक्ण साठ सुवर्ण पदकांसह महाराष्ट्राचा संघ पदक तालिकेत प्रथम क्रमांकावर कायम आहे मकर संक्रांतीनंतर तापमानात काहीशी वाढ झाली असली तरीही कालपासून वादळी हवामान आणि त्रळक ठिकाणी आलेल्या पावसाच्या सरींमुळे विदर्भात थंडीची लाट परत आली आहे

दरम्यान येत्या आठवड्यात विदर्भात हवामान म्ख्यतः कोरडं राहणार असून ढगाळ वातावरण किंवा पावसाची शक्यता नसल्याचं अंदाज हवामान खात्यानं वर्तवलं आहे